मराठा आरक्षणासंदर्भात म्रंबई उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे

राज्य विधिमंडळानं त्यानुसार कायद्यात बदलही केला आहे न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएटही दाखल आहे

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या श्क्रवारी या सरकारच्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प सादर केला

गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी ही विधेयकं लोकसभेत मांडली यासंदर्भात सध्या सदनात चर्चा सुरू आहे राज्यसभेत आज दंतवैद्यक सुधारणा विधेयक तसंच आधार आणि इतर कायदे सुधारणा विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित आहे

सुरक्षा दलाच्या सुत्रांनुसार पाकिस्ताननं सकाळी सहा वाजेच्या सुमारास भारतीय सेनेच्या मुख्य चौक्यांवर गोळीबार चालू केला भारतानं या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

या काळात मुंबई विमानतळावर उतरणारी तीन विमानं जवळच्या विमानतळांकडे वळवण्यात आली मात्र कोणतंही विमान रद्द करण्यात आलं नसल्याचं विमानतळ प्रशासनाकड्रन सांगण्यात आलं आहे

गेल्या दोन दिवसातल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या इतर जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे अहमदनगर जिल्ह्यातही आठवडाभरातल्या पावसामुळे भंडारदरा तसंच मुळा धरण क्षेत्रातले लहानमोठे जलप्रकल्प ओसंडून वाहत आहेत

त्या निमित्यानं पालघर मधल्या वेवूर डुंगीपाडा इथल्या वन उद्यानाचं लोकार्पण खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते करण्यात आलं पालघर जिल्ह्यात चालू वर्षासाठी वन विभाग इतर शासकीय विभाग आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी मिळून एकूण एकोणऐंशी लाख व्रक्ष लागवडीचं उद्दिष्ट देण्यात आलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींनी संबंधित पदाधिकाऱ्याला कार्यालयात येण्यास मज्जाव केला आणि फर्निचरसह इतर साहित्य चोरल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे आरोपींमध्ये काही महिलांचाही समावेश आहे

काल जळगाव इथं अनुलोमच्या समारोहात ते बोलत होते अनुलोमला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीनं काम करावं लागेल असंही मुख्यमंत्री म्हणाले